राष्टपति रामनाथ कोविंद आज सकाळी सायप्रस बल्गेरिया आणि झेक प्रजासत्ताक या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज सायप्रसला पोहोचतील सायप्रस संसदेच्या विशेष सत्राला कोविंद संबोधित करणार आहेत तसंच सायप्रस विद्यापीठात व्याख्यानही देणार आहेत मंगळवारी राष्ट्रपती बल्गेरियाला पोहोचणार असून दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते झेक प्रजासत्ताकला जाणार आहेत

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलतांना नायडू यांच्या कारकीर्दीबद्दल गौरवोद्गार काढले कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते देशातल्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्कनी माहिती तंत्रज्ञान निर्यातीला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे कोलकाता इथं भारतीय सॉफ्टवेअर पार्क इनक्युबेशन सेंटरच्या पायाभरणी सोहळ्यात ते काल बोलत होते

देशभरात डिजिटल समावेशकता तसंच लिंगभाव समानता आणण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं प्रसाद यावेळी म्हणाले

ग्रुग्राम जमीन व्यवहार प्रकरणी हरयाणा पोलिसांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे

द्राक्ष केळी संत्री मोसंबी पेरू डाळींब आंबा काजू या फळपिकांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे

मात्र वन विभाग आणि प्रातत्व विभागाकडून याकडे दर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे